उद्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्शी आणि काँप्रेसनं काल दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली भाजपानं नवी दिल्ली दिल्ली कँद्रा राजौरी गार्डन शाहदरा आणि कालकाजीसह दहा जागांवर आपले उमेदवार काल जाहीर केले या दहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे काँप्रेसनंही आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर करत सात उमेदवारांची घोषणा केली काँप्रेसनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली मतदारसंघातून रोमेश सब्बरवाल यांना मद्दीनात उतरवल आहे काँप्रेसनं बुराडी उत्तम नगर पालम आणि किराड़ी हे मतदारसंघ मित्रपक्ष जनता दलाला दिले आहेत भाजपानं या निवडणुकीसाठी जनता दल संयुक्त आणि लोकजनशक्ती पार्टी या पक्षांशी युती केली आहे

खोड्रीा बातम्या हा पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी मोठा धोका असून या बातम्या देणारे लोक पत्रकारितेच्या पेशाला कलंकित करत आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते ब्रेकिंग न्यूज पत्रकारितेनं संयम आणि जबाबदारीची मूलभूत तत्व खिळखिळी केली आहेत असं त्यांनी सांगितलं सामाजिक आणि आर्थिक असमानतेवर प्रकाश क्रिणाऱ्या बातम्या आता दुर्लक्षित झाल्या असून त्यांची जागा आता थिल्लर गोष्टींनी घेतली आहे अशी खंत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली भारत नेपाळ सीमेवरच्या बिरा ज्ञगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्वा ज्ञ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे उभय देशांचे प्रधानमंत्री आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाचं उद्वा जि करतील

दोन्ही देशातून नागरिकांची ये जा सुरु असते यासह जोगबनी विरा ज़गर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं महत्वाचं स्थान आहे

परदेशी नागरिकांसाठी श्मिप्रेशन व्यवस्था मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा या चौकीमध्ये आहेत

नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताच्या मदतीनं सुरु असलेल्या घर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या प्रगतीचा नरेंद्र मोदी आणि के पी ओली आढावा घेतील नेपाळच्या गोरखा आणि नुवाको जिल्ह्यात पन्नास हजार घरं बांधण्यासाठी भारतानं नेपाळला आर्थिक मदत दिली आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशातल्या मुस्लिम समाजानं घाबरण्याचं कारण नाही असं केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी सांगितलं

या कायद्यासंदर्भात विरोधी पक्ष नियोजितपणे जनतेमध्ये भ्रम निर्माण करत आहेत असा आरोप पासवान यांनी यावेळी केला या कायद्याचा भारतीयांच्या नागरिकत्वाशी संबंध नाही हा कायदा नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं आंध्र प्रदेशात विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर केलं या विधेयकानुसार विशाखापट्टणम कार्यपालिकेची तर अमरावती विधिमंडळाची आणि कुर्नुल न्यायपालिकेची राजधानी प्रस्तावित आहे राज्याचे विविध विभाग पाडण्याची तरतूद या विधेयकात आहे विभागीय योजना आणि विकास मंडळं स्थापन करणं हा यामागचा उद्देश आहे आज हे विधेयक आंध्रप्रदेशाच्या विधानपरिषदेत मांडलं जाईल

नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशात लखनौ क्षें सभा घेणार आहेत या कायद्यासंदर्भात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी भाजपानं सुरु केलेल्या देशव्यापी अभियानाचा हा भाग आहे या अभियानाअंतर्गत भाजपा नेत्यांकडून विविध सभा बस्किा आणि चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून या कायद्याबाबत जागृती केली जात आहे तसंच विरोधकांनी निर्माण केलेला भ्रम भाजपा नेते दूर करत आहेत प्रशासकीय कामात लोकाभिमुखता पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदन या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत

हिजवूल मुजाहिदीन ही दहशतवादी संघाजा दक्षिण कश्मीरमधून संपण्याच्या मार्गावर आहे असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं ते काल श्रीनगर कें बातमीदारांशी बोलत होते काल हिजबूलचे तीन दहशतवादी मारले गेले हे दहशतवादाविरुद्धचं मोठं यश असून देशाविरुद्ध शस्त्र उचलणा यांविरुद्ध कडक कारवाई होईल असा बाारा त्यातून दिला आहे असं ते म्हणाले पोलीस उपअधिक्षक दरिंदर सिंग आणि हिजबूल मुजाहिदचा महत्त्वाचा दहशतवादी नावीद बाबू यांची अाऊ ही दहशतवादविरोधी माहिमेसाठी नव्या वर्षाची चांगली सुरुवात आहे असं ते म्हणाले नावीदच्या चौकशीतून दक्षिण कश्मीरमधले दहशतवाद्यांचे दोन मोठे अड्डे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मदत मिळाली असं त्यांनी सांगितलं गुवाहाीी अं सुरु असलेल्या खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेत आज मुष्टीयुद्ध बह्मिंजे निस फुबॉल आणि हॉकीचे अंतिम सामने होणार आहेत

या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल दोनशे पदकांचा ध्या ओलांडला

हरयाणा दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे

प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती झोनं काल दिली

साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पडदा पडला आहे काल यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यानी शिर्डी ग्रामस्थ प्रतिनिधी आणि संबंधितांची बक्क घेतली या बक्कीत पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला हरकत नसल्याचा निर्वाळा शिर्डी ग्रामस्थांनी दिला उद्घव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनतर समाधान झाल्याच शिर्डीच्या ग्रामस्थांनी या बहिकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

मात्र सशस्त्र दलानं केलेल्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा नरसंहार झाल्याचा पुरावा नाही असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे